पंतप्रधान आज पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या दौऱ्यावर असून शांतीनिकेतन इथं विश्वभारती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते बांग्लादेशच्या पंतप्रधान शेख हसीना याचंही पंतप्रधानांनी या कार्यक्रमात स्वागत केलं गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांचंही त्यांनी यावेळी स्मरण केलं त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान हसीना यांनी बांग्लादेश भवनचं उद्घाटन केल

सीमा शुल्क कायद्याअंतर्गत असलेल्या आणीबाणीच्या अधिकारांचा वापर करत अर्थ मंत्रालयानं ही कारवाई केली

या शैक्षणिक वर्षापासून पदवी पदव्यूत्तर आणि पदविका स्तरावरचे ऑनलाईन अभ्यासक्रम उच्च शिक्षण संस्थांना संचालित करता येतील असा निर्णय आयोगानं कालच्या बैठकीत घेतला या निर्णयामुळे विद्यापीठांना आपले नियमित अभ्यासक्रम ऑनलाईन चालवता येतील मात्र ज्या अभ्यासक्रमांमध्ये प्रयोगशाळा किंवा प्रायोगिक अभ्यास आवश्यक असतो ते अभ्यासक्रम ऑनलाईन चालवता येणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलं आहे

बोंद्रे यांनी ताराराणी आघाडीच्या रुपराणी निकम यांचा पराभव केला शिवसेनेच्या प्रतिज्ञा निल्ले यांनी महापौरपदाच्या निवडण्कीतून माघार घेतली होती वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे मेडिकल विभागाचे सहसंचालक डॉ तात्याराव लहाने यांनी आज औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीच्या पाहणीला सुरुवात केली द्पारी ते कॉलेज कौन्सिलची बैठक घेणार असल्याचं घाटी प्रशासनानं सांगितलं आहे गडचिरोली जिल्ह्यातल्या तीन नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं यात एका महिलेचा समावेश आहे या तिघांवर एकूण आठ लाख रुपयांचं बक्षिस होतं पोलिसांसोबत झालेल्या चकमकीच्या सहा घटनांमध्ये या तिघांचा समावेश होता तसंच यांच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे नंदरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातल्या एका घरातून कल्याण आणि मुबंईत सट्टा चालवणाऱ्या टोळीला राज्य ग़न्हे अन्वेषण विभागाच्या नाशिक पथकानं छापा टाकून अटक केली

या सर्वांकडून मोबाईल फोन कागदांचा संच हेडफोन लॅपटॉप आणि रोकड जप्त करण्यात आली आहे या आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे मराठवाड्यात यावर्षी चार कोटी व्रक्ष लागवडीचं उद्दीष्ट असून सर्व यंत्रणांनी ते साध्य करावं असे निर्देश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले आहेत वृक्ष लागवड मोहिमेसंदर्भात औरंगाबाद इथं आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते